गेल्या चार वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं समाजाच्या विविध घटकांसाठी केलेल्या कल्याणकारी तरतूर्दींचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला नोटाबंदी वस्तू आणि सेवाकर अंमलबजावणी तसंच पायाभूत सुविधा विकास याबाबत सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख त्यांनी केला

जनधन बँक खाते प्रधानमंत्री ग्रामसङक योजना आयुष्मान भारत योजना स्वयंपाकाच्या गॅसची उज्ज्वला योजना उजाला योजना इत्यादिंच्या यशाचा आलेख गोयल यांनी आपल्या भाषणात मांडला महागाई रोखण्यात आतापर्यंतघ्या कोणत्याही सरकारपेक्षा जास्त यश मिळाल्याचं गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितल

संसदेत मांडला जाण्यापूर्वी अर्थसंकल्प माध्यमांमध्ये फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला तेलगू देसम पक्षाने आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करणा या घोषणा दिल्या अर्थमंत्र्यांनी राज्यसभेतही अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी सभागृह स्थगित केलं छोट्या आणि मध्यम शेतक यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे तीन टप्प्यात शेतक यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल

मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन मत्स्य व्यवसाय विकास विभाग स्थापन केला जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

याशिवाय गायींचं संवंधन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करण्याची घोषणाही गोयल यांनी केली पशुपालन आणि मत्स्यपालन करणा या शेतक यांना यापुढे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत व्याजदरात दोन टक्के सूट मिळेल तर संकटग्रस्त शेतक यांना व्याजदरात पाच टक्के सूट मिळेल असं गोयल यांनी सांगितलं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपयांचं निवृत्ती वेतन मिळेल असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं

केंद्रसरकारही तितकीच रक्कम दरमहा आपल्या योगदानाच्या स्वरुपात जमा करणार आहे

संरक्षणसाठी आजवरची सर्वात जास्त तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे पायाभूत सुविधा विकास आणि आरोग्य तसंच मागासवर्गियांच्या कल्याण कार्यक्रमांसाठीची तरतूद वाढवण्यात आली आहे

त्यांनी करदात्यांना दिलासा देणाऱ्या विविध घोषणा केल्या पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक जाहीर करण्याबरोबरच प्रॉव्हिडंट फंड काही विशिष्ट बचत योजना आणि विमा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचं साडेसहा लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न करमुक केलं आहे सुमारे तीन कोटी मध्यमवर्गीयांना आणि लहान करदात्यांना याचा फायदा होणार आहे

येत्या दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दिष्ट असून त्याकरता दहा कलमी कार्यक्रम गोयल यांनी जाहीर केला अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात संगणकीकरण प्रदूषणमुक्तीकडे पाऊल म्हणून वीजेवरच्या वाहनांचा आणि पुनर्रनवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा अधिक वापर नद्यांची सफाई करुन पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे समुद्र किना यांची सफाई करुन अंतर्गत जलवाहतूक सुरु करणे गगनयान कार्यक्रमाअंतर्गत भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणे सेंद्रिय पद्धतीनं अन्नधान्य उत्पादन करुन स्वावलंबी होणे आरोग्य विषयक सुविधा सर्वांना उपलब्ध करुन देणे आणि प्रशासनात सरकारचा किमान सहभाग ठेवणं यांचा त्यात समावेश आहे

संसदेत आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचं विविध केंद्रीय मंत्र्यांनी प्रगतीशील आणि योग्य दृष्टिकोन असलेला अर्थसंकल्प अशा शब्दात कौतुक केलं आहे अर्थसंकल्पात समाजातल्या प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलंतर एक व्यापक आणि परिपूर्ण अर्थसंकल्प असं उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी या अर्थसंकल्पाचं वर्णन केलं हा अर्थसंकल्प म्हणजे विरोधी पक्षांवर केंद्र सरकारनं केलेला सर्जिकल स्ट्राइक आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री आर

सिंह यांनी व्यक्त केली आहे शेतकरी मध्यमवर्ग अनुसूचित जाती जमाती आणि समाजातल्या इतर सर्व घटकांचं हित सांभाळणारा असा हा अर्थसंकल्प आहे असं अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे हा अर्थसंकल्प भविष्याबाबत योग्य दृष्टी राखणारा असून प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणारा आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली हा अर्थसंकल्प देशाचा विकास साधणारा असून त्यामुळे पायाभूत सुविधांना बळकटी मिळेल असं मत माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केलं आहे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी केलेल्या तरतुर्दीमुळे त्याच्या वाढीला चालाना मिळेल असं सांगत इंडियन मर्घट्स चेंबरचे उपाध्यक्ष आशीष वैद्य यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर आज दिसून आला

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वधारला होता

पालघर जिल्ह्यात डहाणू तलासरी आणि आसपासचा परिसर आज भूकंपाने हादरला